महाराष्ट्र केरळ गुजरात पाश्विम बंगाल राजस्थान आणि हरियाणाचा त्यात समावेश आहे बाधितांची संख्या कमी होत असतानाच मृत्युदरही कमी राखण्यात यश आलं आहे

संपूर्ण देशभरात आरोग्य सेवेचं वाढविण्यात आलेलं जाळं त्यामध्ये आणलेली अत्याधुनिकता याचबरोबर डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आणि कार्यकर्ते यांच्या सक्रीय सहभागामुळे देशातील रुग्ण बरे होण्याचा दर सातत्यानं कमी होत असल्याचं मंत्रालयानं ट्वीटमध्ये म्हटलं आहे

एका अर्थानं भारत हा जगाचा औषध पुरवठादार व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना प्रोत्साहित केलं असल्याचं एका गुजराती माध्यमात प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटलं आहे कोरोनाबाधित रुग्णांची देशातली संख्या आणि मृत्युदर हा अमेरिका इंग्लंड फ्रान्स ब्राझिल स्पेन आणि इटली या देशातल्या मृत्युदरापेक्षा कमी आहे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सरकारनं वेळेत उचललेल्या पावलांमुळे हे शक्य झाल्याचं या लेखात नमूद करण्यात आलं आहे

कोविड जग कोरोनावरील लस विकसित करणाऱ्या जगभरातल्या विविध कंपन्यांनी लसीच्या तातडीच्या मान्यतेसाठी संबंधित यंत्रणांकडे अर्ज केले आहेत

लसीला मंजूरी मिळाली तर युरोपमधल्या देशात पुढील वर्ष सुरू होण्याआधीच लस उपलब्ध होईल रशियाच्या सहकार्यानं डॉ रेड्डीज तयार करत असलेल्या लसीची वैड्यकीय चाचणी लवकरच सुरू होईल अशी माहिती डॉ रेड्डीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काल दिली

आता गाझियाबाद वाराणसी आग्रा आणि कानपूर महापालिकांचे बॉन्ड बाजारात आणण्याचा सरकारचा विचार आहे पेट्टोल प्रधान पेट्रोलीअम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल द्रदृश्य प्राणलीच्या माध्यमातून स्वदेशी बनावटीचं ऑकटेन हे अधिक शुद्ध पेट्रोल सादर केलं

इंडियन ऑइल कंपनीनं तयार केलेल्या या पेट्रोलमुळे प्रदूषणाचं प्रमाण लक्षणीय रीत्या कमी होणार असून वाहनांची कार्यक्षमताही वाढणार आहे जर्मनी आसिआन युरोपीय संघ आणि अग्नेय आशियाई देशांची संघटना आसिआन यांच्यात धोरणात्मक भागीदारीसाठी परस्पर संबंध वाढवण्याबाबत एकमत झाल्याचं जर्मनीचे परराष्ट्र मंत्री हिको मास यांनी सांगितलं आहे आसिआन आणि युरोपिय संघात दूरदृश्य प्रणालीद्वारे काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते निकटचे आर्थिक भागीदार म्हणून आम्ही सुरक्षित आणि मुक्त व्यापाराला नेहमीच पाठिंबा देऊ असं मास यांनी सांगितलं बंगळरू वाहतक समस्या बंगळूरु शहराची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी नगरविकास विभागातल्या संबंधीत अधिकाऱ्यची बैठक घेतली आणि शहरातल्या वाहतूक समस्येचा आढावा घेतला शहरात सतत वाढणाऱ्या वाहनांच्या वर्दळीसाठी अभिनव उत्तम आणि तंत्रज्ञान आधारित उपाय आवश्यक आहे यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांना उपाययोजना सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं ट्वीट येडीयुरप्पा यांनी केलं आहे

टुपाल योजना केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी उत्तराखंड राज्याच्या ग्रामीण भागात टपाल खात्याच्या योजना ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी पंचतारांकित ग्रामीण टपाल योजनेचं डेहराडूनमध्ये काल उद्घाटन केलं

नरहरी शास्त्री यांनी काल दिली या अधिवेशनाची माहिती देणाऱ्या कार्यक्रमात ते बोलत होते

भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली

कोहली बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्या आणि जडेजाची जोडी जमली

ऑस्ट्रलियानं मालिका या आधीच जिंकली असली तरी राहिलेल्या एकमेव सामन्यात विजयासाठी भारत प्रयत्न करेल बुरेवी चक्रीवादळ बुरेवी आज रात्री श्रीलंकेच्या त्रीकोमाली भागाला धडकण्याची अपेक्षा आहे चार तारखेच्या पहाटे ते तामिळनाडू किनारपट्टीवर पोहोचेल